त्यांना अखेरचा निरोप देण्याआधी राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू प्रधानमंत्री नरेंद्र मोदी संरक्षणमंत्री राजनाथ सिंग लोकसभेचे सभापती ओम बिर्ला काँग्रेस नेते राहूल गांधी तसंच तिन्ही संरक्षण दलाचे प्रम्ख यांच्यासह अनेकांनी आज सकाळी मुखर्जी यांच्या घरी जाऊन त्यांच्या पार्थिवावर प्ष्पचक्र अर्पण करत आदरांजली वाहिली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत भाजपा अध्यक्ष जे पी नइडा दिल्लीचे म्ख्यमंत्री अरविंद केजरीवाल केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन आणि हर्षवर्धन काँग्रेस नेते अधिर रंजन चौधरी भारतीय कम्य्निस्ट पक्षाचे डी राजा यांनीही मुखर्जी यांना आदरांजली वाहिली केंद्रीय मंत्रिमंडळानं प्रणव म्खर्जी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे दोन मिनीट शांतता पाळून मंत्रिमंडळानं त्यांना आदरांजली वाहिली एक प्रभावी नेतृत्व आणि प्रतिभावान संसदपटूला देश म्कला आहे असं मंत्रिमंडळानं मंजूर केलेल्या शोक प्रस्तावात म्हटलं आहे केंद्र सरकारनं मुखर्जी यांच्या निधनाबद्दल सात दिवसांचा शासकीय द्खवटा जाहीर केला आहे

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर या निवडण्का लांबणीवर पडल्या असून उद्यापासून हे नियुक्त प्रशासक आपापला पदभार स्वीकारुन कामकाजाला सुरुवात करणार आहेत परभणी जिल्ह्यात प्लाझ्मा थेरपी करण्यासाठी केंद्रसरकारची मान्यता मिळाली आहे याबाबतचं पत्रं काल सोमवारी आपल्याला मिळाल्याची माहिती जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉ बाळासाहेब नागरगोजे यांनी दिली अभियांत्रिकी प्रवेशासाठीची जेईई ही मुख्य परीक्षा स्थगित करायला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं नकार दिला आहे मात्र राज्यात विशेषत विदर्भातल्या पूरग्रस्त भागातून एखादा उमेदवार परीक्षा केंद्रावर पोहचू शकला नाही किंवा उशीरा पोचला तर तो राष्ट्रीय परीक्षा संस्थेकडे प्नर्परीक्षेची मागणी करू शकतो असं खंडपीठानं म्हटलं आहे

अकरा दिवसांच्या गणेशोत्सवाची आज सांगता होत असून मुंबईसह राज्यात ठीकठिकाणी गणेशमूर्तीचं विसर्जन स्रु आहे

मुंबईत सव्वा लाख घरग्ती आणि दहा हजार सार्वजनिक गणरायाच्या छोट्या मूर्तींची प्रतिष्ठापना झाली होती कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा उत्सव साध्या पदधतीने साजरा झाला मूंबईतील चौपाट्या आणि कृत्रिम तलावात विसर्जनाला सुरुवात झाली आहे आपल्या लाडक्या दैवताला प्ढच्या वर्षी लवकर या अशी आर्त साद घालत भाविक गणरायाला निरोप देत आहेत

प्ण्यातील मानाच्या गणेश मंडळाच्या गणेश मूर्तीचं विसर्जन मंडपाजवळ तयार केलेल्या हौदातच होत आहे कोविड प्रादर्भावाच्या पार्श्वभूमीवर विसर्जनासाठी गर्दी टाळण्याकरता ठीकठिकाणी स्थानिक प्रशासनानं विशेष व्यवस्था केली आहे

शहरातल्या स्वयंसेवी संस्थांच्या मदतीनं तसंच महापालिकेच्या वतीनं मूर्ती स्वीकारल्या जात असून आतापर्यंत पाच हजाराहन अधिक मोठ्या मूर्ती संकलित झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे गणेश विसर्जनासाठी नदीकाठी गर्दी करण्याऐवजी पूर्व नियोजित वेळेन्सार जाऊन विसर्जन करण्यासाठी नाशिक महापालिकेनं मिशन विघ्नहर्ता अंतर्गत लिंक उपलब्ध करुन दिली आहे त्यावर अगोदरच टाइम्स स्लॉट ब्किंग केल्यानंतर ठराविक वेळेस गेलेल्या नागरिकांसाठी स्वतंत्र लेन उपलब्ध करून देण्यात आली आहे

महापालिकेचे कर्मचारीही गणेशमूर्ती संकलित करुन त्यांचं विसर्जन करत आहेत सातारा जिल्ह्यातही सार्वजनिक तसेच घरग्ती गणेश विसर्जनाला स्रुवात झाली आहे

आज कोणत्याही ठिकाणी विसर्जनाच्या मिरवण्का निघणार नाहीत रत्नागिरी चिपळूण खेड आणि दापोली इथं नगरपालिकांनी गणेशमूर्तीच्या संकलनाची केंद्रं सुरू केली आहेत ग्रामीण भागात मात्र तलाव नद्या आणि समुद्रावरच विसर्जन केलं जाणार आहे त्यासाठी पोलिसांनी चोख व्यवस्था ठेवली आहे रायगड जिल्ह्यात अलिबागसह सर्वत्र गणरायाला आज निरोप दिला जात आहे

कोरोनामुळे आज मिरवण्का नाहीत वाद्य नाहीत अत्यंत साध्या पध्दतीनं गणरायांना निरोप दिला जात आहे विसर्जनासाठी नगरपालिका तसंच प्रशासनानं सर्व व्यवस्था केली आहे

नागरिकांना थेट विसर्जन विहिरींवर जायला मनाई केली आहे जालना शहरातल्या प्रत्येक प्रभागातून नगरपालिकेच्या वाहनातून सार्वजनिक आणि घरग्ती गणेशमूर्तींचं संकलन केलं जाणार असून मोती तलावात विसर्जन केलं जाणार आहे मोती तलाव परिसरात नागरिकांना यायला मनाई असून या भागात पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे अमरावती जिल्ह्यात गणेश विसर्जनाला स्रुवात झाली असून छत्री तलाव आणि वडाळी तलाव इथं अनेकांनी गणेश मूर्तीचे विसर्जन केलं आहे शहरात मुख्य चौकाचौकात प्रमुख ठिकाणी कृत्रिम तलाव तयार करून गणेश विसर्जन स्रू आहे आज सकाळपासूनच गर्दी स्रू आहे

चंद्रपूर गडचिरोली आणि भंडारा जिल्ह्यात निर्माण झालेली पूरस्थिती अद्याप कायम आहे

त्यामुळे पूरस्थिती निर्माण झाली कालपासून धरणातून पाण्याचा विसर्ग कमी होतोय

त्यामुळे नदया नाल्यांचा पूर ओसरु लागला आहे रस्त्यावरचं पाणीही कमी होत आहे आज आरमोरी ब्रम्हमप्री आणि गडचिरोली चंद्रपूर हे मार्ग स्रु झाले मात्र गडचिरोली आरमोरी आणि इतर मार्ग अजूनही बंदच आहेत

प्राच्या पाण्यात जनावरं वाहन गेल्याचं वृत्त आहे मध्य प्रदेशातलं संजय सरोवर आणि भंडारा जिल्ह्याच्या सीमेवरच्या बावनथडी प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आल्यानं तसंच म्सळधार पावसाम्ळे भंडारा जिल्ह्यात प्रस्थिती निर्माण झाली आहे

प्राम्ळे झालेल्या न्कसानीचे पंचनामे करावेत नागरिकांना आरोग्यसेवा उपलब्ध करून द्याव्यात तसंच बाधित नागरिकांच्या प्नर्वसनाचा आराखडा तयार करून भविष्यात अशी आपती उदभवणार नाही यासाठीच नियोजन करावं असे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ विश्वजीत कदम यांनी दिले आहेत ध्ळे जिल्ह्यातल्या अन्सूचित जमातीच्या ज्या नागरिकांना वनहक्क कायद्याप्रमाणे वनपट्टे मिळाले आहेत त्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान योजना आणि शिधापत्रिकांचा लाभ मिळवन दयावा असे निर्देश आदिवासी विकास मंत्री के

ते काल जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित विविध विषयांवरच्या आढावा बैठकीत बोलत होते कोरोनामुळे उदभवलेल्या परिस्थितीत आदिवासी विभागातर्फे देण्यात येणाऱ्या खावटी अनुदानासाठी पात्र जिल्ह्यातल्या लाभार्थ्यांच्या याद्या तयार कराव्यात तसंच पात्र क्ट्ंबांचा शोध घेऊन त्यांना शिधापत्रिका मिळवून दयावी असं त्यांनी यावेळी सांगितलं आदिवासी बांधवांच्या पारंपरिक व्यवसायाला प्रोत्साहन देऊन त्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी विविध उपक्रम राबवावेत असे निर्देश त्यांनी यावेळी दिले अमरावती विमानतळ विकासाच्या प्रलंबित कामांबाबतची माहिती तात्काळ सादर करावी आणि उर्वरित कामं येत्या सहा महिन्यांत पूर्ण करण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करावेत असे निर्देश राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री एड यशोमती ठाकूर यांनी आज दिले